विलगीकरणात राहन घरूनच काम पाहणार

स्सज्जित लॅबची स्थापना

राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता पाच लाखाच्या वर पोचली आहे

या उपचार पद्धतीचे प्राथमिक निष्कर्ष अद्यापही अप्रेच असून निर्णायक ठरलेले नाहीत त्यामुळे त्यावर आणखी कसून अभ्यास होणं आवश्यक आहे असं संघटनेच्या म्ख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं अमेरिकेत प्लाझ्मा उपचार पद्वतीचा नियमित उपयोग करायला काल मान्यता दिली या पार्श्वभूमीवर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या

जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून अनेक वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रम मालिकेच्या द्सऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनन सात आणि आठ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे दोन दिवसांचे हे अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न प्रवणी मागण्या विनियोजन विधेयके असे कामकाज होणार आहे या दोन दिवसीय अधिवेशनाप्र्वी सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे या अधिवेशनात म्ख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विदयार्थी गॅलरीही शारीरिक अंतराचे नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून स्रक्षितता म्हणून स्रक्षा किट देण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कोवीड अहवाल आज पॉजिटिव्ह आढळला असून त्यांनी ट्वीट व्दारे ही माहीती दिली

कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली मात्र काल केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आलो लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार गृह विलगीकरणात आहे असे त्यांनी एका संदेशाद्वारे कळविले आहे मी गृह विलगीकरणात राहीन परंतु नागपूरकरांच्या सेवेचे कार्य थांबणार नाही मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच कार्य सुरूच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांच्या स्रक्षेसाठी त्यांची कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अश्या स्चना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या होत्या इंट्रो आपले कर्तव्य बजावण्यासोबतच समाजसेवी वृत्ती बाळगणा या पोलिस दलाच्या एका महिला पोलिस शिपाई बद्दल आमच्या वाशिमच्या प्रतिनिधींनी सादर केलेला वृत्तांत आता ऐक्या बाईट पोलीस म्हटलं की सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद घेऊन काम करणारी खाकीच्या वेशातील व्यक्ती ह्याच खाकी मधील वाशिम पोलीस दनात शिपाई असलेली संगीता ढोले हिने सामाजिक भान ठेवत गावोगावी जाऊन विविध किरकोळ वस्तूची विक्री करून आपली उपजीविका करणाऱ्या आणि वाशिम शहरा बाहेर पाल ठोकून वास्तव्य करणाऱ्या भटक्या लोकांच्या शाळा बाहय मूलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असते त्या साठी आपले पोलिसी कर्तव्य संपल्यावर काही वेळांसाठी संगीता या मूलांच्या पालावर जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देत असते सोबतच संस्कार वर्ग ही घेते या म्लांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देते सोबतच कर्मकांड अंधश्रद्वा व्यसनम्क्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करीत असते ज्यातून या देशाचे चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न होत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहन स्नील कांबळे ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी प्जनाच्या सणाला आजपासून प्रारंभ झाला द्पारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली विदर्भात बहतांश ठिकाणी हा सण कोरोंनाच्या सावटाखाली पण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येतो आहे उद्या गौरी प्जनाच्या पार्श्वभ्रमीवर आज बाजारात भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी वर्दळ दिसली नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे बव्हंशी नागरिक देखील मास्क लावून आणि व्यक्तिगत दूरता पाळूनच व्यवहार करतांना दिसले

नायडू यांनी एका ट्विटमध्ये या द्र्घटनेतल्या जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दःख व्यक्त केलं आहे

महाडमध्ये काल कोसळलेल्या तारीक गार्डन या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून नुकतंच एका लहान म्लाला जिवंत बाहेर काढलं असून त्यामुळे वाचलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे आतापर्यंत अकरा जणांचा बळी गेला असून आठ जण जखमी झाले आहेत आणखी आठ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी अपघाताच्या ठिकाणाला भेट देऊन बचाव कार्याची माहिती घेतली या दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कृटूंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तारीक गार्डन या इमारतीचा बिल्डर तसंच अर्किटेक्टसह पाच जणांवर महाड पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल केला असून बिल्डर फारुक काझी आणि य्न्स शेख दोघंही फरार आहे केंद्र सरकारची एक देश एक बाजार योजना राज्य सरकारनं नुकतीच लागू केली या योजनेनुसार अन्नधान्याची विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणं बंधनकारक नाही याम्ळे मार्केट यार्डातल्या विक्रीवर परिणाम होत असून शिवाय व्यापाऱ्यांना एक टक्का अधिभार भरावा लागत आहे

गडचिरोली जिल्ह्यातही आठवडाभरानंतर काल पावसाने उसंत घेतली काही नद्यांचा पूर ओसरल्याने महत्वाचे मार्ग स्रु झाले आहेत येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे

आयसीएमआर कड्न लॅबला आरटी पिसीआर द्वारे कोरोना तपासणी करण्याची मंज्रीहि मिळाली

स्भाष चौधरी यांच्या उपस्थितीत अमरावती विद्यापीठाचे क्लग्रू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी त्याचे उद्घाटन केले

विविध विभाग आणि एजन्सिकडून खरेदी केलेल्या आवश्यक उपकरणांनी ही स्सज्ज लॅब पूर्णतः नवीन सेटअप आहे